राज्य सरकारी कर्मचा यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी काल मुंबईत वर्षा निवासस्थानी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली

चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांच्या प्रश्नांविषयी वेगळी बैठक घेऊन चर्चा करु असं ते म्हणाले मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्रात रान पेटलं असलं तरी संघ आणि भाजपाचाच आरक्षणाला विरोध आहे मराठा आरक्षणासंदर्भात शासनकर्त्यांची मानसिकता योग्य नाही अशी टीका भारीप बहजन महासंघाचे अध्यक्ष अद्व प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे ते अमरावती इथं वंचित बहजन आघाडीच्या संवाद यात्रेनिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते संविधान वाचवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षाना आमची साथ राहिल

रायगड जिल्ह्यात गेल्या दहा बारा दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं भात पीकं धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत आहे शेतात पाणी नसल्यानं अलिबाग तालुक्यात अनेक ठिकाणी शेतात जमिनीला भेगा पडल्याचं चित्र आहे दिवसभर कडक ऊन पडत असल्यानं भात पीक करपण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते आहे यंदाच्या हंगामात जिल्ह्यात पावसानं दमदार सुरूवात केली होती

नाशिकमध्ये सोन्याच्या गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या तिघांना काल अटक झाली मिरजकर ज्वेलर्सचा संचालक महेश मिरजकर लेखापाल प्राजक्ता कुलकर्णी आणि संचालक हर्षल नाईक याची पत्नी कीर्ती नाईक या तिघांना शहर गुन्हे शाखेच्या पथकानं पकडलं

या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे गणेशोत्सव महिनाभरावर आल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी काल पालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली बैठकीला पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मंडप घालण्याच्या परवानगीसाठी आलेला एकही अर्ज प्रलंबित ठेवू नये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच मंडपविषयक परवानग्या द्याव्यात तसंच आपल्या कार्यक्षेत्रात एकही मंडप विना परवानगी उभा राहाणार नाही याची विशेष काळजी घ्यावी असे आदेश पालिका आयुक्तांनी यावेळी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले नांदेड शहरातल्या जूना मोंढा भागातली तीन मुलं काल दुपारी गोदावरी नदीत बुडून मरण पावली नदीकिनारी असलेल्या नागरिकांनी त्यांच्या बचावासाठी आरडाओरड केली परंतु तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता गोदावरी जीवरक्षक दलाच्या जवानांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत आणि काँप्रेस नेते प्रेमानंद रुपवते यांचं काल संध्याकाळी मुंबईच्या टाटा रूग्णालयात निधन झालं

बाबूजी या नावानं ओळखले जाणारे रुपवते आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दादासाहेब रुपवते यांचे पुत्र होते मुंबईतल्या चेतना महाविद्यालयाचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम केलं राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यात ते अप्रेसर होते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रेमानंद रुपवते यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आज सायंकाळी साडेचार वाजता दादरला चैत्यभूमी इथं रुपवते यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत